मराठा आरक्षणाच्या विरोधात दाखल सर्व याचिका आणि हस्तक्षेप अर्ज न्यायालयानं काल फेटाळून लावले

न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी स्थगिती द्यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणीही न्यायालयानं फेटाळून लावली यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाला या निर्णयाबाबत माहिती देऊन मराठा आरक्षण देण्याच्या या प्रक्रियेत सहकार्य करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे आभार मानले विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनी या निर्णयाबाबत अभिनंदन करताना इतर मागासवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला एमआयएमचे वारीस पठाण समाजवादी पक्षाचे अब् आझमी काँग्रेसचे आरेफ नसीम खान यांनी मराठा आरक्षणाप्रमाणे मुस्लीम आरक्षण लागू करण्याची मागणी केली देशात धार्मिक आधारावर आरक्षण देता येत नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मात्र केंद्र सरकारनं आर्थिकद्रष्ट्या मागास प्रवर्गाला दिलेलं दहा टक्के आरक्षण मुस्लीम समाजालाही लागू आहे मुस्लीम समाजातल्या विद्यार्थ्यांनी या आरक्षणाचा लाभ घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी उदाहरणासह सांगितलं

मराठवाड्यात औरंगाबाद जालना बीड लातूर उस्मानाबाद तुळजापूर नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात फटाके फोडून तसंच पेढे वाटून आनंद व्यक्त केला गेला

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पृण्यात भूखंड घोटाळ्याच्या आरोपासंदर्भात विरोधकांनी काल विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं या विषयावर विधानसभेत वादळी चर्चा झाली चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणी निवेदन सादर केलं त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार जयंत पाटील अजित पवार बाळासाहेब थोरात यांनी आक्षेप घेतला

मात्र सरकारी तिजोरी लुटण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला त्यानंतर दोन्ही बाजूंनी गदारोळ वाढल्यानं तालिका अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज आधी पंधरा मिनिटांसाठी आणि त्यानंतर वीस मिनिटांसाठी स्थगित केलं विधान परिषदेत काल धनगर आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली या चर्चेत भाजपचे प्रवीण दरेकर काँग्रेसचे भाई जगताप यांच्यासह अनेकांनी आपली मत मांडली या चर्चेदरम्यान भाई जगताप यांच्या आक्षेपार्ह विधानावरून सदनात गदारोळ झाला दोन्ही बाजूच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानं तालिका अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं अध्यक्षांना कामकाज पुन्हा स्थगित करावं लागलं

प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते

गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेचे संचालक डॉ सर्जेराव ठोंबरे यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं दोन सत्रात झालेल्या या चर्चासत्रात उच्च शिक्षण शिक्षक शिक्षण आणि शालेय शिक्षण या विषयावर तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं

एम देशपांडे यांनी समारोपीय भाषणात केलं

या संदर्भात शृंगारे यांनी जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन निवेदनही दिलं आहे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनीही पाणी प्रश्नावर काल संसदेत आपलं मत व्यक्त केलं

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी तर कोकणात अनेक ठिकाणी म्सळधार पाऊस झाला परभणी जिल्ह्यात काल रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला औरंगाबाद शहरातही काल रात्री नऊच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या बुलडाणा जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला शेगाव खामगाव मार्गावर लासूरा नदीला पूर आल्यानं वळण रस्त्यावरचा भराव वाहून गेला त्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळित झाली आहे पूर्णा नदीलाही पूर आला असून अनेकांच्या शेतात पाणी साचलं आहे नाशिक जिल्ह्यात चांदवड सटाणा निफाड इगतप्री नांदगाव तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला सांगली आणि सातारा जिल्ह्यातही काल पाऊस पडला दरम्यान नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यात रुपाली भोई या अठरा वर्षीय मुलीचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला तर मुंबई नाका परिसरात एका इसमाचा पानटपरीच्या पत्र्यात विद्युत प्रवाह उतरल्यानं वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला पालघर जिल्ह्यात सातकोर इथं संजय पडघा या आठ वर्षाच्या मुलाचा घरासमोरील अंगणात खेळत असतांना वीज पडून मृत्यू झाला

मोहमद शमीनं चार जसप्रीत बुमराह आणि यजुवेंद्र चहलने प्रत्येकी दोन तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी एक बळी घेतला

या विजयासह भारतानं अकरा गुण पटकावत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे

काल पालखीचं अंबाजोगाई शहरात आगमन झालं काल सायंकाळी योगेश्वरी देवी मंदिरात वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती गावातल्या हजारो भाविकांनी गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं